अमरिकेच्यक्राल संसदसीठी आणि स्टगव्हर्नरच्या पदासाठी निवडणूक झाली

महिला दुहर्रीत अक्विनी पोनप्पा आणि सिक्की रद्द्वी या जोडीला जपानच्या शिहो तनाका आणि कोहारू योनप्रींतो समोर पराभव पत्करावा लागला